दुपारी बारा नंतर लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरु झालं त्यावेळीही विरोधकांची घोषणाबाजी चालूच होती त्या गोंधळातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विधेयकं मांडली ती मंजूर झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेतही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे अध्यक्ष एम वैंकय्या नायड् यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं गेन बिटकॉईन डॉटकॉम या संकेतस्थळाब्रारे झालेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गरज पडली तर सक्तवसूली संचालनालयाद्वारे चौकशी केली जाईल असं आधासन आज गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिलं लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न चर्चेला आला होता याप्रकरणी नांदेड तसंच पुण्यात गुन्हा दाखल असून दोन जणानां अटक केली आहे अशी माहिती पाटील यांनी दिली

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर्सचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असेल तर राज्यभर विशेष मोहिम राबवून दंडात्मक कारवाई केली जाईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आरक्षित असणारी खेळाची मद्दीनं विद्यार्थ्याना खेळण्यासाठी शाळांना नाममात्र दरात देण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या जातीलए असं आज नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं यासंदर्भात भाजपचे विजय गिरकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याआधी गिरकर यांनी मुंबई महानगरपालिकेनं सफाई कामगारांच्या भर्तीसाठी घेलेल्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा मुद्दा उपस्थित केला सफाई कामगारांच्या परीक्षेत असे प्रश्न विचारणं हा मागासवर्गीय गरीब आणि वंचितांना नोकरीपासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे असा आरोप त्यांनी केला याची दखल घेऊन सरकारनं निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं आज केंब्रिज इथं राहत्या घरी निधन झालं

मात्र या आजारामुळे आलेलं विकलांगपण त्यांना रोखू शकलं नाही केंद्रीजमधे पुढचं शिक्षण घेऊन त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईननंतरचा सर्वात बुद्धिमान सद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ असा लौकीक मिळवला अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचं पुस्तक गाजलं कृष्णविवराबाबतच्या संशोधनात त्यांचं योगदान मोलाचं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हॉकिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं विक्षाचं रहस्य उलगडलं असं राष्ट्रपतींनी म्हटलंय तर हॉकिंग यांच्या निधनामुळे विज्ञानाची मोठी हानी झाली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे हॉकिंग यांचं चरित्र आणि मनोबल जगाला प्रेरणा देणारं असंल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी भडकवल्याच्या आरोपाखाली मिलिंद एकबोटेला पोलीसांनी आज त्यांच्या राहत्या घरातून अटक केली सर्वोच्च न्यायालयानं एकबोटे याचा अटकपूर्व जामीन आज सकाळी फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली याबाबत काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले

जगात जो पर्यंत गरीब श्रीमंत अशी दरी आहे तोपर्यंत जगातून डावा विचार संपणार नाही असं शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे डावी विचारसरणी देशातून हद्दपार करण्याची गरज असल्याचं मत भाजपा नेते सुनील देवधर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं